त्यामुळे आता या विधेयकाला संसदेची मान्यता मिळाली आहे या विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर त्याचं कायद्यात रुपांतर होईल एकदमच तीन वेळा तलाक म्हणून पत्नीला घटस्फोट देण्याची पद्धत थांबवण्यासाठी हे विधेयक असून असं करणा या पतीला तीन वर्ष कारावासाची तरतूद या विधेयकात आहे काँप्रेस राष्ट्रवादी काँप्रेस द्रमुक तृणमूल काँप्रेस आणि डाव्या पक्षांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केलं तर संयुक्त जनता दल अण्णा द्रमुक तेलगू देसम आणि बसपा या पक्षांनी मतदानात भाग न घेता सभात्याग केला विधेयक मुस्लिमांमधल्या कौटुंबिक रचनेला लक्ष्य करणारं असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी या विधेयकावर चर्चा करताना केला पीडित महिलांच्या संरक्षणाबाबत तसंच त्यांच्या पोटगीबाबत कसलीही तरतूद नाही असं ते म्हणाले हे विधेयक मद्गूरे झाल्याबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे संपूर्ण देशासाठी हा समाधानाचा क्षण असून स्त्री पुरुष समान न्यायाच्या बाबतीत हा मैलाचा दगड ठरला आहे असं कोविंद यांनी ट्विटरवर म्हटलं आहे तर मुस्लीम महिलांच्या बाबतीतली ऐतिहासिक चुक दुरुस्त केली असून प्राचीन आणि मध्ययुगीन पद्धत तिहासजमा केली असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे मतपेढीच्या राजकारणामुळे आधीच्या सरकारनं त्रिवार तलाकवर बंदी घातली नाही असा आरोप माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे हे विधेयक मंजूर केल्याबद्दल धन्यवाद देण्यासाठी आलेल्या मुस्लीम महिलांच्या गटाशी ते बोलत होते

या कायद्यामुळे त्रिवार तलाकच्या घटनास्त्रि मोठ्या सख्यिनक्रिपात होईल अशी प्रतिक्रिया तेलप्रिामधील मुस्लीम महिलांत्री दिली उत्तरप्रदेशमधे मुस्लीम महिलांनी ढोल वाजवत आणि मिठाईचं वाटप करत हे विधेयक संमत केल्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपाचे ज्येष्ठ नेते विश्वेक्षर हेगडे कगेरी यात्री आज एकमतानं निवड झाली स्मेश कुमार यात्रीी सोमवारी राजीनामा दिल्यापासून विधानसभेचं अध्यक्षपद रिक्त होतं उपाध्यक्ष कृष्णा रेड्डी यांनी कगेरी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला त्याला सर्वांनी मान्यता दिली मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा आणि काँप्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामेय्या यांच्यासह विविध पक्षाच्या सदस्यांनी कगेरी यांना शुभेच्छा दिल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मधुकर पिचड आमदार शिवेंद्रराजे भोसले वैभव पिचड सद्धिप नाईक काँग्रेस आमदार कालिदास कोळक्कर याच्वीसह अनेक नगरसेवक पदाधिकाऱ्यासी आज भाजपामधे प्रवेश केला मुंबईत गरवारे क्लब इथक्विख्यमक्तीदेवेंद्र फडनवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष चद्वकात भाटील यातीी या सर्वाच किशात स्वागत केल आघाडीतल्या इतक्या लोकातीी पक्षप्रवेश केल्यानस्ति भाजपा आता स्वबळावर लढणार अशा बातम्या येऊ लागल्या मात्र आगामी निवडणूक आम्ही शिवसेना आणि मित्र पक्षासींबतच लढणार आहोत असक्रिख्यमधीीफडनवीस यातीी यावेळी स्पष्ट केला विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपा याव्यात काही जागाधी अदलाबदल केली जाईल

महाराष्ट्रात धरण क्षेत्रांमधे पडत असलेल्या जोरदार पावसामुळे उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या पाच धरणांमधलं पाणी सोडलं जात आहे मुठा आणि गोदावरी या नद्यांची पाणीपातळी वाढण्याची शक्यता असल्यानं नदीकाठावरच्या गावांना धोक्याचा आरा दिला आहे ठाणे जिल्ह्यात भातसा धरणाचे दरवाजे उघडले असल्यानं नदीकाठच्या रहिवाशांना सावधगिरीचा धाारा दिला आहे मुंबई आणि डाण्याला पाणीपुरवठा करणा या शहापूर धरणातही पाणी वाढल्यानं शहापूर आणि मुरबाड तालुक्यातल्या नदीकाठच्या गावांना सावधगिरीचा शााा दिला आहे मुंबई आणि उपनगरात काल दिवसभर पावसाच्या हलक्या सरी बरसल्या

मध्यप्रदेशात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालआहे नद्यात्त पूर आला असून खाद्वा शाजापूर सिहोर या जिल्ह्यास्त्री अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे

बिहारमधे उत्तरेकडच्या भागात नदीजवळच्या प्रदेशात गेल्या चोवीस तासात जोरदार पाऊस झाल्यान शि याच ठिकाणी नव्यान प्रिसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे पाण्याच्या विसर्गामुळे अनेक ठिकाणी जनजीवनावर परिणाम झाला आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद काल गांबियाला पोचले राष्ट्रपतींच्या तीन राष्ट्रांच्या दौ यातील हे दुसरं राष्ट्र आहे गांबियाचे अध्यक्ष अदामा बारो यांनी कोविंद यांचं लष्कराच्या मानवंदनेसह पारंपरिक कोला नट्स हे पेय देवून त्यांचं स्वागत केलं रस्त्याच्या दुतर्फा उभं राहून झेंडे फडकावत कोविंद यांचं लोकांनी स्वागत केलं गांबियाला भेट देणारे रामनाथ कोविंद हे पहिलेच भारतीय राष्ट्रपती आहेत

नीती आयोगाच्या अटल नवोन्मेष अभियानाअर्छित एक नवा उपक्रम आज नवी दिल्ली इथस्विरु झाला पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनी या उपक्रमाचउिद्वाटन केलं

बंदी असलेल्या काही पदार्थांचं पृथ्वीनं सेवन केलं होतं खोकला जाण्यासाठी वापरल्या जाणा या काही औषधांमधे हे द्रव्य आढळतं या वर्षींच्या फेब्रुवारीमधे डीर डीं झालेल्या सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेदरम्यान हा प्रकार आढळून आला वाडाच्या नियमानुसार टर्कूलीनवर बंदी आहे खोकला जाण्यासाठी आपण औषध घेतलं होतं अनवधनानं आपल्याकडून ही चूक झाल्याचं पृथ्वीचं म्हणणं आहे

त्याबरोबरच पंधरा ते वीस अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हेगारी कट खून खुनाचा प्रयत्न आणि धाकधकटशा दाखवल्याच्या आरोपाखाली सीबीआयनं गुन्हा नोंदवला आहे

रेल्वे कर्मचा यांच्या कामगिरीचा नियमित आढावा घ्यायचे निर्देश रेल्वेच्या विविध विभागांना दिले आहेत

उत्तर कश्मीरमधे बांदिपोरा जिल्ह्यात गुरेझ भागातल्या नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न लष्करानं उधळून लावला आहे यावेळी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले काल रात्री उशिरा नौशेरा नार िं झालेल्या चकमकीत दोन सशस्त्र दहशतवादी ठार झाले